या चकमकीत तीन पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती

हे दहशतवादी श्रीनगर इथल्या लष्कराच्या शिबिरावर हल्ला करण्याची योजना आखत होते असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं

त्यावर प्रतिक्रिया विचारली असता रावत यांनी हे मत व्यक्त केलं

वनीकरण जैव विविधता नागरी नदी व्यवस्थापन सांडपाणी प्रक्रिया आणि व्यवस्थापन अशा प्रश्नांवर या परिषदेत चर्चा झाली समारोपाच्या भाषणात जलसंपदा मंत्रालयाचे सचिव यू

सिंग यांनी तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर करण्यासाठी कृती गट उभारण्याच्या आवश्यकतेवर भर दिला या परिषदेत देश विदेशातल्या अर्थतज्ञांचा समावेश असलेल्या गंगा आर्थिक मंचाची स्थापना झाली सुदुढ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली सुधारण्याची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पुणे इथं काल स्वस्थ भारत यात्रेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते केंद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं देशात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय नाट्यशाळेचे संचालक नाटककार वामन केंद्रे यांची निवड झाली आहे

काल सायंकाळी मंबई आग्रा महामार्गावर वडिवरे इथं नाशिकहून मुंबईकडे जाणारी बस दुभाजकावर आदळून फरफटत गेल्यानं दोन जण ठार तर पंधरा जण जखमी झाले तर नाशिक शहरातल्या पंचवटी भागात काल रात्रीच्या सुमारास दुचाकी कंटेनखर आदळून झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला

रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले

दरम्यान काल क गटाच्या शेवटच्या साखळी सामन्यात कॅनडाला पाच एक असं हरवून भारतानं उपात्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे